मंत्रिमंडळाची मान्यता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील सुधारणेमुळे या

वित्त मंत्री सुधीर म्नगंटीवार

नडड्ज्ञ यांनी नागपूर इयं विदर्भ विजय संकल्प मेळाव्याला संबोधित करताना दिली यावेळी त्यांनी विदर्भातील पक्षकार्यकत्यांना मतदान केंद्राच्या सांख्यिकीचा खोलवर अभ्यास करून मतदान केंद्र स्तरावर चांगली तयारी करा असं आवाहन केलं

तसंच त्यांनी जम्मू काश्मीरच्या विषानसभेत आदिवासींना योग्य प्रतिनिषित्व न देण्याबद्दल कॉंप्रेस प्रसावर टीका केली तत्पूर्वी त्यांनी नागपूर मतदार संवातील मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केलेल्या विकास कामांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशन केलं

यानुसार पहिल्यांदा अपराष करणाऱ्यांना एक वर्ष कारावास आणि एक लाख रूपये दंड अश्री शिक्षा प्रस्तावित आहे अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी पत्रकारांशी बोलताना दिली ई सिगारेट्स या बॅटरीवर चालणाऱ्या उफ्करण आहेत यामध्ये व्यवनाधीन पदार्थ असलेल्या निकोटीनचे द्रावण गरम कस्न त्याचं एरोसोल तयार होते या निर्णयामुळे तस्प पिढी आणि मुले यांना व्यसनाधिन होण्यापासून वाचवता येऊ शकते असंक्री त्या म्हणाल्या

सुमारे साडेअकरा लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाम मिळणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं

राष्ट्रवादी कॅप्रिसन आगामी निवडणुकीत तरूणांना मोठ्या प्रमाणावर संथी दिली असल्याचं पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी संगितलं ते आज वीड इथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर विरोषी पक्षनेते षनंजय मुंडे आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते ते म्हणाले खी सच्चा कार्यकर्ता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळं आता तस्णांना या निवडणुकीत संघी दिली आहे बीड परळी माजलगाव केज आणि गेवराई मतदारसंघातल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केली

द्सऱ्या क्रमांकावर नांदेडर तिसऱ्या क्रमांकावर चंद्रप्रर चौथ्या क्रमांकावर पृणेर पाचव्या क्रमांकावर यवतमाळ यानंतर बीडर औरंगाबादर अहमदनगरर जळगांव आणि कोल्हापूर यांचा क्रमाक लागतो एक कोटी किंवा त्यापेक्षा अधिक वृक्षलागवड केलेल्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीए अमरावतीए सातारा आणि जालना या जिल्ह्यांचा समोवश आहे कमी वृक्ष लागवड झालेल्या जिल्ह्यांमध्ये विदर्भातील वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे

या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंज्री दिली

हवामान बदलांना अनुकूल असा कृषी विकास करुन शेतकरी आणि एकंदर कृषी क्षेत्रास सक्षम करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना यामध्ये करण्यात येत आहेत

ही समिती स्वच्छ भारत विद्यापीठासाठी आवश्यक पायाभुत सुविधार प्रयोगशाळार ग्रंथालये याबरोबरच या विश्वविद्यापीठाचा अभ्यासक्रमर मन्ष्यबळ यांचा अभ्यास करुन दोन महिन्यांमध्ये आपला अहवाल शासनास सादर करणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी

वातावरणातील बदलए त्यानुसार पीक पद्धतीत अपेक्षित बदलल शेतावरच खताची निर्मितील बियाण्यांचं उत्पादनश कमी पाण्यात कोणती पिकं घेता येतील याबद्दलचं मार्गदर्शन अशी अनेक कामं कृषी मित्र आणि कृषी ताई यांच्या सहायानं करण्यात येणार आहेत

यावेळेला जनजागृतीच्या माध्यमातून कीटकनाशकांच्या मार्फत विषबाधा होऊन मृत्यू होण्याचं प्रमाण कमी करण्यात यश आलं असून शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी करताना सावधानता बाळगावी असं आवाहनही त्यांनी केलं

प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च आणि अन्य बाबींच्या नोंदीसाठी व्हिडीओ सर्व्हेलन्स पथकए व्हिडीओ व्ह्युईग पथकए भरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हेलन्स पथक नेमण्याचे आदेश उपविभागीय अधिका यांना देण्यात आले आहेत

यातून स्थळ आणि परिसराचा विकास करून भाविकांना अत्यावश्यक पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील